हा दंड भरण्यास सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते

दरम्यान मुंबईत काल अन्य एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजप देईल ती जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं

औरंगाबाद शहरात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या जमावाकड्रन होणाऱ्या हत्या महिलांची असुरक्षितता या मुद्यांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं दरम्यान वार्ताहरांशी बोलतांना सुळे यांनी ज्या नेत्यांना भाजपनं चोर म्हटलं तेच नेते पक्षांतर करून भाजप प्रवेश करत असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं

औरंगाबाद भेटीदरम्यान सुळे यांनी महात्मा गांधी मिशन संस्थेतले विद्यार्थी व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद कार्यक्रमाद्वारे चर्चाही केली

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची आज गणपती विसर्जनानं सांगता होत आहे यासाठी प्रशासनानं सर्व व्यवस्था केली आहे औरंगाबाद इथं मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरातल्या संस्थान गणपतीपासून सुरूवात होणार आहे परभणी महानगरपालिकेनं गणेश मूर्तींचं विसर्जन नदी किंवा इतरत्र कोठेही न करता ते पालिकेच्या जलशुध्दी केंद्राजवळच्या हौदात करावं असं आवाहन केलं आहे

संचालक म्हणून नियुक्त करताना परस्पर आपल्या सह्या केल्याची त्यांची तक्रार आहे

औरंगाबाद शहरात काही वेळ मुसळधार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ जवळा बाजार आखाडा बाळापूर नांदापूर कळमनुरी परिसरात पावसानं हजेरी लावली नांदेड शहरातही काल रात्री दमदार पावसानं हजेरी लावली

रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असल्याची माहिती सभेत यावेळी देण्यात आली

सध्याच्या विकास आराखड्यास विरोध करत शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी सर्वसाधारण सभेत अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हा ठराव कालच नगर विकास मंत्र्याकडे पाठवण्यात आला

हिंगोली शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवू असा संदेश वाहतुक शाखेनं यावेळी दिला

नागरिक सुचवतील ती सार्वजनिक हिताची सर्व कामं करण्यास आपण कटिबद्ध असल्याचं फड यांनी यावेळी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्तळ्याचं लोकार्पण काल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे हस्ते झालं युवकांनी राष्ट्रहीत आणि निष्ठा जोपासावी तसंच तंत्रज्ञानाच्या क्शल उपयोगाद्वारे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निलंगेकर यांनी यावेळी केलं